रेड झोनमध्ये आता मोकळीक देणं राज्याच्या हिताचं नाही रेड झोनमधे नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील पण ऑरेंज झोनमध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसंच ग्रीन झोनमधले निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथील करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातल्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतियांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी राज्यशासन शिस्तबद्ध व्यवस्था करत आहे संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे राज्याराज्यांमधल्या समन्वयातून या सर्वांना त्यांच्या राज्यात पाठवलं जाईल आणि त्याच पद्धतीनं इतर राज्यांमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांनाही परत आणलं जाईल पण त्यासाठी गर्दी करू नका असं त्यांनी स्पष्ट केलं राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनाही त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले शेती आणि शेतीसंबंधीचे व्यवहार कृषी माल वाहतूक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यावर कोणतंही बंधन नाही शेतकऱ्यांना बी बियाणं कमी पडणार नाही हळुहळू यावरची बंधने आपण उठवली आहेत पण झुंबड झाली तर बंधनं टाकावी लागतील असा इशाराही त्यांनी दिला कोरोना विषाणूमुळे राज्य संकटात आलं आहे अर्थचक्र रुतलं आहे रोजगार कमी झाला आहे हे काही प्रमाणात खरं असले तरी प्रत्येक राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनताच असते ही जनता हे सैनिक वाचले तर त्यांच्या सहकार्यानं या अडचणीवर आपण नक्कीच मात करू असा विश्वास ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला लॉकडाऊनमुळे कोराना विषाणुचा गुणाकार रोखण्यात नक्कीच यश आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की अलिकडच्या काळात काही भागात कोरोना रुग्णांचे आकडे वाढलेले दिसत आहेत परंतू पहिल्या रुग्णाशी संपर्कात आलेले त्यांचे निकटवर्तीय यांचीही आपण तपासणी करत आहोत त्यामुळे हे आकडे वाढलेले दिसत आहेत वेळेत योग्य उपचार घेतला तर रुग्ण बरा होऊन सुखरूप घरी जातो हे दिसून आले आहे त्यामुळे कोरोनाची लक्षणं दिसताच तात्काळ फिव्हर रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या असं आवाहनही त्यांनी केलं

विविध ठिकाणी अडकून पडलेल्या पर्यटक आणि विद्यार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे संबंधित राज्य सरकारांकडून मागणी आल्यावर नियमांनुसार या गाड्या चालवल्या जातील त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं आजच परवानगी दिली आहे या उपक्रमासाठी रेल्वे आणि राज्य सरकारं विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करतील प्रवासाला निघण्यापूर्वी इच्छुकांची तपासणी अनिवार्य राहील

रेल्वे स्थानकापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाची व्यवस्था संबंधित राज्यसरकारांना निर्जतुक बसमधून करावी लागेल तसंच प्रवासातल्या अन्न पाण्याची सोय करावी लागेल प्रवास संपण्याच्या ठिकाणी तिथल्या राज्य सरकारला त्यांच्या तपासणी आणि विलगीकरणाची व्यवस्था करावी लागेल प्रवासात सुरक्षित अंतर पाळून सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेने प्रवाशांना केलं आहे प्रवास लांबचा असेल तर प्रवासातल्या जेवणाची व्यवस्था रेल्वे करणार आहे

यात प्रामुख्यानं मजूर पर्यटक विद्यार्थ्यांचा समावेश आहे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही मागणी केली होती चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारशाहा जंक्शनवर या प्रवाशांच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोय केली होती

राज्यात अन्न धान्याचा साठा मुबलक प्रमाणात असून लोकांनी घाबरण्याचं कारण नाही टाळेबंदीच्या काळात कुणीही उपाशी झोपणार नाही याची राज्य सरकार काळजी घेत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजवंदन करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केलं या समारंभाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुख्य सचिव अजोय मेहता प्रधान सचिव आशिष कुमार सिंह प्रधान सचिव विकास खारगे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते राज्यभरात साठावा महाराष्ट्र दिन आज साधेपणानं साजरा झाला सर्व जिल्हा मुख्यालयांमधे पालकमंत्री किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं प्रधानमंत्री शभेच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र तसंच गुजरात स्थापना दिनाच्या दोन्ही राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे येणाऱ्या काळात राज्याची प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

मुंबईत कोरोनाचं केंद्र असलेल्या जोगेश्वरीच्या क्रांतीनगरमधले रहिवासी कोरोनावर मात करून काल आपल्या घरी गेले

घरीपरतल्या नंतर क्रांतीनगरच्या सर्व रहिवाशांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केलं यावेळी स्थानिक नगरसेवक राजू पेडणेकरही उपस्थित होते औरंगाबाद इथल्या सत्तेचाळीस वर्षीय कोरोना विषाणूयस्त रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या आता आठ झाली आहे अमरावती जिल्ह्यात आज तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत अमरावती शहरात मागील चार दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे

यासर्वांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठवले आहेत

मात्र कोरोनामुळे वाहतूक बंद असल्यानं हा खवा खराब होण्याची शक्यता होती